या आढाव्यात धोरणात्मक दरांमधेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत रिझर्व्ह बँकेकडुन व्यावसायिक बँकांना दिल्या जाणा या कर्जावरचा व्याजदर अर्थात रेपो रेट जैसे थे म्हणजेच साडे सहा टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे

देशभरातल्या ब्रॉडबॅंड सेवेत तसंच नवनवीन अस्त्रीकेशनच्या वापराकरता हा उपग्रह महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे

देशाच्या या सर्वात मोठ्या आणि अत्याध्निक उपग्रहाचं प्रक्षेपण हा भारताच्या अवकाश कार्यक्रमातला महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे दुर्गम भागात राहणा या कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात बदल घडून येईल असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे नवनव्या कल्पानांमधून कामगिरी आणि यशाचे उच्च मानक तयार करणा या या वैज्ञानिकांचा देशाला अभिमान आहे त्यांच्या या कार्यातून प्रत्येक देशवासियाला प्रेरणा मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे

आज जागतिक मृदा दिवस सुपीक जमिनीचं महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि मातीच्या स्रोतांचं टिकाऊ व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी पाच डिसेंबर हा दिवस जागतिक मुदा दिन म्हणून पाळला जातो मुदा प्रदूषणावर उपाय बना ही यंदाची मुदा दिनाची संकल्पना आहे मातीची शुद्धता राखण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे निसर्गाच्या या सर्वात महत्त्वाच्या घटकाचं रक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं उपराष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे राज्यातल्या दुष्काळसदृश भागाची पाहणी करण्यासाठी तसंच पिकांच्या नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी दहा सदस्यांच केंद्रीय पथक आज औरंगाबाद इथं दाखल झालं हे पथक आज औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात टेंभापूरी धरण मुर्मी आणि सुलतानपूर या गावांसह जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या जवसगाव आणि बेथलम या गावांना भेट देऊन पाहणी करेल तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र प्रस्तिकेचं प्रकाशन आज दादर इथं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते केलं

यावेळी एक लाख महिती पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं तसंच नागरी सुविधा प्रदर्शनाचं उद्घाटनही झालं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांकरता पलिकेनं उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं कृषी आणि बांधकाम क्षेत्रासाठीच्या वाहनांकरता दुहेरी इंधन वापरासंबधी अधिसूवना जारी केली आहे यामध्ये ट्रस्टिर पॉवर हिटर तसंच बांधकाम आणि शेती कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा समावेश आहे